पॅनआयआयटीयुएसएनं आयोजित केलेल्या जागतिक आयआयटी शिखर संमेलनात ते काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते केंद्र सरकारनं प्रशासनाच्या प्रत्येक विभागात सुधारणा घडवून आणल्या आहेत

कोरोना काळातही देशात उच्चांकी गुंतवणूक झाली आहे यातील अधिकाधिक गुंतवणूक तंत्रज्ञान क्षेत्रात झाली आहे

आपलं सरकार विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहेमीच प्रयत्नशील राहिल आहे तसंच भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आय आय टी ची प्रतिष्ठा वाढण्यासाठी सरकारने भरीव पावले उचलली आहेत असं पंतप्रधान म्हणाले देशात आता हॅकेथॉन संस्कृती वाढीला लागली असून यातून युवा पिढी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांचं उत्कृष्टरित्या निराकरण करत असल्याचं दिसून येत असल्याचं मोदी म्हणाले पॅनआयआयटी चळवळीची सामूहिक शक्ती आत्मनिर्भर भारताचं स्वप्न अधिकाधिक वेगानं साकार करण्यासाठी सहाय्यभूत ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला

कोरोना लशीसंबंधी चर्चा करण्यासाठी दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते देशात सध्या आठ प्रकारच्या लशी चाचणीच्या विविध टप्प्यावर असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोना प्रतिबंधासाठी भारतामध्ये तयार झालेल्या किफायतशीर आणि परिणामकारक लशीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे असं ते म्हणाले

राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्रान या महोत्सवाचं आयोजन केलं आहे विज्ञानाच्या अनेक पैलूंमध्ये लोकांना सामील करून त्यांना विज्ञानाचा आनंद देणे तसंच विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणिताच्या माध्यमातून जीवनशैली सुधारण्यासाठी करण्यात येणार उपाय दाखवण हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश असल्याचं हर्षवर्धन यावेळी बोलताना म्हणाले दुर्दृष्य प्रणालीच्या माध्यमातून हा महोत्सव आयोजित केल्यामुळे देशातील अतिद्र असलेल्या विज्ञान प्रेमीना या महोत्सवात सामील होता येईल असं ते पुढे म्हणाले शेतकरी चर्चा नवीन कृषी कायद्याबाबत केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये आज चर्चेची पाचवी फेरी होणार आहे शेतकऱ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असून त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी गुरूवारी झालेल्या चर्चेत दिली होती

देशातील प्रत्येक राज्यात आंदोलन करणार असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं आहे असं वृत्त हिंदुस्तान समाचार या वृत्त संस्थेनं दिलं आहे आय्ष उद्योग केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय आयुष राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी काल द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आयुष उद्योगांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला

व्यवहारांची मर्यादा वाढवायची की नाही याचा निर्णय वापरकर्त्याने घ्यायचा आहे

मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल ट्विटद्वारे ही माहिती दिली

जमिनीच आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी खतांचा योग्य वापर करण्याविषयी शेतकऱ्यांना माहिती असण आवश्यक आहे तसंच मृदा आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या मृदा प्रमाण पत्राच वाचन शेतकऱ्यांना करून दिल पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं

कालच्या सामन्यात फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी गोलंदाजाचा चेंडू जाडेजाच्या हेल्मेटला लागला होता

जडेजाच्या जागी शार्दुल ठाकूरची संघात वर्णी लागली आहे निवार चक्रीवादळ निवार चाक्रीवादळाचा फटका बसलेल्या तामिळनाडू आणि पुदुचेरी येथील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आठ सदस्यांचं केंद्रीय पथक आजपासून या राज्यांच्या पाहणी दौर्यावर जाणार आहे केंद्रीय गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव आशुतोष अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखालील हे पथक तमिळनाडूतील आठ जिल्ह्यांना तसंच पुदुचेरीला भेट देणार आहे